यावेळी बिहारचे मुख्यमंत्री नितीश कुमारही उपस्थित होते या प्रकल्पांचा फायदा बिहारमधल्या रेल्वे प्रवाशांना होणार आहे

आपल्या वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्याबद्दल प्रधानमंत्री नरेंद्र मोदी यांनी अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांचे आभार मानले आहेत भारत आणि अमेरिका यांच्यातील मत्ती मजवूत असून ती सर्वांसाठी हितकारक आहे असं मोदी यांनी ट्विटद्वारे म्हटलं आहे गेल्या सहा वर्षांत रेल्वेमधील मंजूर पदे रद्द करण्यात आली नाहीत असं स्पष्टीकरण केंद्र सरकारकडून देण्यात आलं आहे रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी आज राज्यसभेत लेखी उत्तरात ही माहिती दिली तसंच ही रिक्त पदे भविष्यात रद्द करण्याची रेल्वेची कोणतीही योजना नसल्याचंही गोयल यांनी म्हटलं आहे दरम्यान रेल्वेचं खासगीकरण करण्याचा सरकारचा कोणतंही प्रस्ताव नसल्याचं गोयल यांनी आज राज्यसभेत सांगितलं

सुधारित सेवा पुरवण्यासाठी आणि भांडवली निधीतील अंतर कमी करण्यासाठी तसेच आधूनिक तंत्रज्ञान आणण्याच्या दृष्टीनं काही खास उपक्रमांमध्ये रेल्वेनं खासगी आणि सार्वजनिक भागीदारीचं प्रारूप वापरण्याचे नियोजन केले असल्याचं गोयल यांनी म्हटलं आहे

या विधेयकात होमिओपधींचं शिक्षण आणि अभ्यासाचे नियमन करणाऱ्या होमियोपधीची सेंट्रल कौन्सिलची स्थापनेची तरतूद आहे भारतीय औषध केंद्रीय परिषद या दुरुस्ती विधेयकात आयुर्वेद योग आणि निसर्गोपचार या भारतीय औषध प्रणालीच्या शिक्षण आणि अभ्यासाचे नियमन करणार्या केंद्रीय परिषदेची स्थापना करण्याची तरतूद आहे कृषी क्षेत्रातले बदल आणि शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढवण्याच्या उद्देशानं मांडलेल्या दोन विधेयकांना काल लोकसभेनं आवाजी मतदानानं संमती दिली कृषी उत्पादन व्यापाराला प्रोत्साहन आणि सुविधा देणाऱ्या विधेयकामुळे शेतकऱ्यांना कृषीमालाच्या ऑनलाईन विक्री आणि खरेदीसाठी यंत्रणा उभारणं शक्य होणार आहे तसंच शेतकऱ्याचं सक्षमीकरण आणि संरक्षण करण्यासाठी उत्पादनाआधीच करार करण्याची आणि हमीभाव मिळण्याची तरतूद केली आहे कोविड उपचारावरील औषधी थेट कोविड रुग्णालयं तसंच विलगीकरण केंद्रांना उपलब्ध करून देण्याच्या मागणीवरच्या का याचिकेवर मुंबई उच्च न्यायालयानं राज्य सरकारकडून उत्तर मागितलं आहे महाराष्ट्र मानवाधिकार कल्याण संघटना या बिगर सरकारी संस्थेनं यासंदर्भात उच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेत रेमडेसिवीर तसंच एक्टेरमा नावाची इंजेक्शन ही ठराविक औषध विक्रेत्यांकडे उपलब्ध आहेत ही औषधं मिळवण्याच्या प्रयत्नात रुग्णावर उपचारांना विलंब होतो तंसच अनेकदा चढया दरानं ही इंजेक्शन घ्यावी लागतात असं याचिकेत म्हटलं आहे ही इंजेक्शन कोविड रुग्णालयातच उपलब्ध करून दिली तर उपचारासाठी वेळ लागणार नाही असं याचिकाकर्त्यांनी म्हटलं आहे

या साठीच्या विविध क्षेत्रात कामगारांना विशेष प्रशिक्षण देण्याचाही महामंडळ प्रयत्न करणार आहे असं गौर यांनी यासंदर्भात प्रसिद्ध केलेल्या पत्रकात म्हटलं आहे राज्यातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये ऑनलाईन पद्धतीनं विद्यार्थ्यांना नाविन्यपूर्ण शिक्षण दिलं जात असून या शिक्षणाचा लाभ अधिकाधिक विद्यार्थ्यांना कसा होईल याकडे विशेष लक्ष देण्याची गरज शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी व्यक्त केली जालना इथं शिक्षण विभागाच्या आढावा बर्छ्कीत त्या बोलत होत्या कोरोना महामारीच्या काळात मुलांचे ऑनलाइन शिक्षण ग्रामीण भागात राहणा या लोकांना प्रवेश आणि संपर्क प्रदान करणं यासारख्या महत्त्वपूर्ण बाबींवर आंतरराष्ट्रीय दूरसंचार महासंघ म्हणजेच आयसीटीची भूमिका या विषयी ब्रिक्स देशांदरम्यान सहकार्य सुरू ठेवण्यासाठी काल झालेल्या सहाव्या ब्रिक्स सदस्यांच्या व्हिडिओ कॉन्फरसिंगमधे व्यापक सहमती झाल्याचं माहिती तंत्रज्ञान आणि शिक्षण राज्यमंत्री संजय धोत्रे यांनी दिली कोविड व्यवस्थापनासाठी केंद्र सरकारनं हाती घेतलेल्या आरोग्यसेतू अध्वकोविड क्वारंटाईन सतर्कता प्रणाली म्हणजेच सीक्यू झि कोविड सावधान स्थलांतरित कामगारांना घराकडे परत जाण्यासाठी आयसीटी उपाय आदी उपक्रमांची माहिती त्यांनी ब्रिक्सच्या अन्य सदस्यांना दिली मराठा आरक्षणाला सर्वोच्च न्यायालयानं अंतिरिम स्थगिती दिल्यानंतर राज्य सरकारनं पोलीस भरतीचा निर्णय जाहीर केला आहे यामुळे अस्वस्थ झालेला मराठा समाज पोलीस भरती रद्द करण्याची तसंच मराठा आरक्षणांच्या मागणीसाठी गेले तीन राज्याच्या विविध भागात आंदोलनं करत आहेत आज नाशिक इथं पालकमंत्री छगन भुजबळ यांच्या भुजबळ फार्म या निवासस्थानी मराठा क्रांती मोर्चाच्या वतीनं हे ठिय्या आंदोलन सुरू करण्यात आलं आहे

ही जमावबंदी असून नवीन टाळेबंदी नाही असं पोलीस प्रशासनानं स्पष्ट केलं आहे या काळात अत्यावश्यक सेवा सुरूच राहणार आहेत दरम्यान ही जमावबंदी म्हणजे नवे निर्बंध नाहीत असं मुंबई उपनगरचे पालकमंत्री आदित्य ठाकरे यांनी आपल्या ट्विटर संदेशात म्हटलं आहे

तर रुग्ण बरे होण्याच्या प्रमाणातही घसरण झाली आहे

प्रदेश काँग्रेसचे कार्यकारी अध्यक्ष असलेल्या राऊत यांनी स्वतःच ट्विट करुन ही माहिती दिली

आतापर्यंत सात जणांचा मृत्यू झाला आहे

कांदा उत्पादक शेतकऱ्यांवर अन्याय करणारा कांदा निर्यात बंदी निर्णय तत्काळ मागे घ्यावा या मागणीसाठी आज जिल्हा कॉप्रेस कमिटीच्या वतीनं उस्मानाबाद जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निर्दशन करण्यात आली हा निर्णय मागे घेवून कांदा उत्पादक शेतकऱ्यांना न्याय द्यावा या मागणीच निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलं कांदा निर्यातबंदीच्या विरोधात आज राष्ट्रवादी कॉप्रेस पक्षाच्या वतीन नंदुरबार कृषी उत्पन्न बाजार समितीच्या प्रवेशद्वारावर निषेध आंदोलन करण्यात आलं यावेळी जोरदार घोषणाबाजी करण्यात आली शेतकऱ्यांच हितासाठी केंद्रानं कांद्यावर टाकलेली निर्यातबदी तात्काळ मागे घेण्याची मागणी यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आली पर्शिच्या जायकवाडी धरणातून गोदावरी नदीत पाण्याचा विसर्ग करण्यात येत असल्यामूळे नांदेडच्या डॉ

जिल्ह्यात यावर्षी उत्तम पाऊस झाला असून पाथरी तालुक्यात सर्वाधिक पाऊस झाला आहे अहमदनगर जिल्ह्यातील शेवगाव पाथर्डी नेवासे राहूरी या भागात गेल्या तीन दिवसापासून जोरदार पाऊस पडत असून त्यामुळे खरीप हंगामातील बाजरी उडीद सोयाबीन कपाशी कांदा या पिकाचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे

मुंबईतल्या वरळीमधल्या वीर सावरकर मार्गालगत असलेल्या सेंच्यूरी बिल्डिंग या इमारतीत आज सकाळी नऊच्या सुमारास लिक्विड नायट्रोजन टँकचा स्फोट झाला या स्फोटात क्रि महिला जखमी झाली या स्फोटानं इमारतीचा काही भाग पडला असल्याची माहिती अग्निशमन दलानं दिली शेतकऱ्यांच्या जीवनात आमुलाग्र बदल घडवून आणण्यासाठी नागपूरमध्ये उच्च तंत्रज्ञानावर आधारित एग्रोटेक केंद्र उभारण्यासाठी राज्याचे ऊर्जा मंत्री डॉ नितीन राऊत यांनी काल मुंबईत टाटा टेक्नोलॉजीच्या वरिष्ठ अधिकाऱ्यांबरोबर बरुक्क घेतली